प्रधानमंत्री फसल बिमा योज़ने अंतर्गत शेतकऱ्यांचं हित लक्षात ठेवून अनेक निर्णय घेतले जाणार आहेत

दहा हजार शेतकरी उत्पादक संघटना सुरु केल्या जातील ज्यामुळे दीड लाख नवीन रोजगार निर्माण होतील आदिवासी भागात शक्यतो या संघटना सुरु केल्या जातील यासाठी केंद्र सरकार पंधराशे कोटींचं अर्थसहाय्य देणार आहे

स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या दुस या टप्प्यातल्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूरी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली

देशाला तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकार तेलबिया अभियान सुरु करणार आहे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी ही माहिती दिली मृदा आरोग्य पत्रिका दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते देशभरात दहा हजार शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करायचा निर्णय देखील सरकारनं घेतला आहे आणि त्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचा निधी पुरवला जाईल अशी माहिती त्यांनी दिली

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे आणि भारतभेटीसाठी आपण उत्सुक असल्याचं ते म्हणाले काल रात्री जॉइन्ट बेस अस्त्रियूज इथं बातमीदारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की आपण प्रधानमंत्री मोदी यांचे चाहते आहोत या भेटीत भारत आणि अमेरिका यांच्यात महत्त्वाच्या द्विपक्षीय व्यापार करारावर स्वाक्ष या होणार आहेत मात्र आपण मोठा करार नंतरच्या टप्प्यासाठी राखून ठेवणार असल्याचं भारत अमेरिका व्यापार करारासंबंधी बोलताना ट्रम्प म्हणाले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं येत्या सोमवारी अहमदाबादच्या सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल त्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ट्रम्प यांचं स्वागत करणार आहेत ट्रम्प यांना विमानतळावर मानवंदना दिली जाईल विमानतळावरुन अध्यक्ष ट्रम्प आणि प्रधानमंत्री मोदी प्रथम साबरमती गांधी आश्रमाला भेट देतील त्यानंतर ते दोघेही नमस्ते ट्रम्प या मुख्य कार्यक्रमासाठी नव्यानं उभारलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमवर पोहोचतील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीसाठीची सर्व तयारी जोरात सुरु आहे असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे संरक्षण आणि व्यापार यांसह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमधे सहकार्य वाढवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात येत्या मंगळवारी सविस्तर चर्चा होणार आहे परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन शंगला यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना ही माहिती दिली

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्थापन करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी दिली यासंदर्भात उद्योजकांशी चर्चा केल्यानंतर ते आज वार्ताहरांशी बोलत होते

ग्राहकांचं संरक्षण करण्याच्या द्रष्टीनं बेकायदेशीर व्यापार दिशाभूल करणाऱ्या जाहिराती यांसारख्या तक्रारी या प्राधिकरणाकडे मांडता येतील असं पासवान यांनी सांगितलं ग्राहकांशी संबंधित तक्रारींची चौकशी करण्यासाठी या प्राधिकरणाअंतर्गत तपास विभागही स्थापन केला जाणार आहे आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या दोन मध्यस्थ्यांनी आज शाहीन बागला भेट दिली आंदोलकांना निषेध करण्याचा अधिकार आहे परंतू नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम होऊ नये असं त्यांनी आंदोलकांना सांगितलं वरिष्ठ वकील संजय हेगडे आणि वकील साधना रामचंद्रन यांची आंदोलकांशी पर्यायी जागा निवडण्याबाबत चर्चा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नेमणूक केली आहे आंदोलनकर्त्यांचं म्हणणं ऐकून त्यांच्या समस्येवर तोडगा काढू असं रामचंद्रन यांनी सांगितलं नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दोन महिने आंदोलन सुरु आहे शांततेत आणि कायदेशीररित्या निषेध करण्याचा लोकांचा मुलभूत अधिकार आहे परंतु त्यासाठी सार्वजनिक रस्ते बंद करणं ही चिंतेची बाब आहे असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं केंद्रीय दक्षता आयुक्त आणि दक्षता आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेवर काँग्रेसनं आज आक्षेप घेतला आहे या संपूर्ण प्रक्रियेची फेरबदल करण्याची मागणीही काँग्रेसनं केली आहे ही निवड प्रक्रिया असंवैधानिक असल्याचं काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी सांगितलं संजय कोठारी यांची केंद्रीय दक्षता आयुक्तपदी नियुक्ती करण्यामागे सरकार काही गैरप्रकार लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही तिवारी म्हणाले संजय कोठारी यांची केंद्रीय दक्षता आयुक्तपदी निवड केल्याबद्दल शोध समितीनंही प्रश्न उपस्थित केले आहेत

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झालेल्या चीनमधल्या व्हान प्रांतातून तिथल्या भारतीयांना परत आणण्यासाठी उद्या एक लष्करी विमान चीनला रवाना होणार आहे भारतीय हवाईदलाच्या विमानातून या शेजारी देशासाठी मोठ्या प्रमाणात औषधंही नेली जाणार आहेत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं भरलेल्या हुनरहाट या प्रदर्शनाला भेट देऊन तिथल्या कारागिरांशी चर्चा केली आणि तिथे झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील ते उपस्थित राहिले भारताच्या पारंपारिक संस्कृतीसोबतच लोप पावत असलेल्या अनेक कलांचं जतन करुन त्यांना प्रोत्साहन देण्याकरता हुनरहाट केंद्र सरकारची रोजगार संधी वाढवण्याची प्रतिबद्धता दाखवते असं प्रधानमंत्री म्हणाले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली यावेळी शहा यांच्यासोबत दिल्लीशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आणि दिल्लीच्या विकासाच्या मुद्द्यावर एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली अशी माहिती केजरीवाल यांनी ट्विटरवरून दिली आहे

या अहवालांमधे केंद्र सरकारची विविध मंत्रालयं विभाग आणि संस्था यांच्या कामकाजाविषयी आणि त्यांच्या यशाबद्दल विस्तृत आणि सर्वसामावेशक माहिती दिली आहे असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरीवर शिवजन्मोत्सव आज उत्साहात साजरा झाला शिवनेरी आपलं वैभव आहे या वैभवाचा वारसा जतन करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्री म्हणाले